ते आज जम्मूच्या कथुआ जिल्ह्यातला उझ पूल देशाला अर्पण केल्यानंतर एका जाहीर सभेत बोलत होते काश्मिर प्रशावर शांतता पूर्ण मार्गानं पर्याय काढायला काश्मिरातल्या फुटीरतावादी तसंच इतर नेत्यांनी चर्चेसाठी पुढे यावं असं आवाहन सिंग यांनी केलं काश्मिरात चळवळी तसंच आंदोलन करणाऱ्यांनीही केंद्र सरकारशी याबाबत चर्चा करावी असं ते म्हणाले जम्मू आणि काश्मिरला पुन्हा एकदा पृथ्वीवरचा स्वर्ग बनवता येईल असं त्यांनी सांगितलं काश्मिर खो यातला दहशतवाद योग्य प्रकारे हाताळत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल सिंग यांनी लष्कराची प्रशंसा केली आहे

द्रास इथं वीरभूमीलाही त्यांनी भेट दिली केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग लष्करप्रमुख बिपिन रावत लष्कराच्या उत्तर विभागाचे कमांडींग इन चीफ जनरल रणबीर सिंग यावेळी उपस्थित होते यावेळी राजनाथ सिंग यांनी काही महत्वाच्या लढयांबद्दल माहिती देणा या स्मृतिपथाचंही राष्ट्रार्पण केलं केंद्र सरकारनं आज काही राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदी पटेल यांची उत्तर प्रदेशच्या नव्या राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांची मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे तर टंडन यांच्या जागी फागु चौहान बिहारचे नवे राज्यपाल असतील पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी जगदीप धनकड यांची तर त्रिपुराच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती झाली आहे तसंच आर एन रवी नागालँडचे नवे राज्यपाल असतील प्रादेशिक हवाई जोडणी योजना उडान च्या माध्यमातून आठ नवीन हवाई मार्गांची सुरुवात झाली आहे या योजनेन्वये विमानसेवांनी विविध सुविधा देत हवाई वाहतूकीला चालना दिली जाते या योजनेत आता म्हैसूर हैदराबाद म्हैसूर गोवा म्हैसूर कोचीन आणि कोलकाता शिलाँग या नवीन हवाई सेवेला सुरुवात झाली आहे

मात्र शेतक यांना लवकरात लवकर शेतीच्या कामांना पुन्हा सुरुवात करायला मिळण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याची माहिती आसामचे कृषीमंत्री अतुल बोरा यांनी आकाशवाणीला दिली

अन्सारउल्लाह दहशतवादी संघटनेसंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं तामिळनाडूच्या विविध भागात छापे घातले चेन्नई मदुरई तिरुनेलवेल्ली आणि रामानंतपुरम् जिल्ह्यांमधे ही मोहीम राबवण्यात आल्याचं पोलीसांनी सांगितलं

आयएमए ज्वेल्सचा मालक मन्सूर खान याला बंगळुरू इथल्या न्यायालयाने तीन दिवस सक्तवसूली संचालनालयाची कोठडी दिली आहे पॉन्झी स्किमच्या जाळ्यातून त्यानं हजारो गुंतवणुकदारांना फसवल्याचा आरोप त्याच्यावर आहे दुबईला जाण्याच्या तयारीत असणाऱ्या खानला शुक्रवारी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी नवी दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलं होतं त्याला आज बंगळुरुच्या निधी अफरातफर विरोधी कायद्याच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांचा राजीनामा स्वीकारला असून राज्यपाल व्ही पी सिंग बडनोर यांच्याकडे मंजूरीसाठी पाठवला आहे गेल्या दोन दिवसांपासून आजारी असलेल्या कॅप्टन अमरिंदर यांनी आज सकाळी त्यांचा राजीनामा पाहिला

कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचं आज दिल्लीत निधन झालं

दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली

कांप्रेस पक्षातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पडल्या त्यांचा पार्थिव देह दिल्लीतल्या निजामुद्दीन इथल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे उद्या दिल्लीतल्या निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

त्या माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जवळच्या सहकारी होत्या त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रीपदही भूषवलं होतं केरळच्या राज्यपालपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षित यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त् केला आहे आपल्या कारकिर्दीत शिला दीक्षित यांनी राजधानी दिल्लीचं परिवर्तन घडवून आणल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपतींनी दिली आहे तर त्या उत्तम प्रशासक असल्याची भावना उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली शिला दीक्षित यांचा दिल्लीच्या विकासात लक्षणीय वाटा होता असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शिला दीक्षित यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांच्या कुटुंबाला शोक संदेश पाठवला आहे काँग्रेसनेते राहूल गांधी यांनीही शिला दीक्षित यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्या पक्षाच्या लाडक्या नेत्या होत्या असं म्हटलं आहे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित यांच्या निधनानं एक कृशल सहृदयी आणि परीपक्व राजकीय व्यक्तिमत्त्व आपण गमावलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणनवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे

प्रधानमंत्री पदाची सूत्रं दुसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर मन की बात चा हा दुसरा अंक आहे गेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री लोकशाहीचं महत्त्व या विषयावर बोलले होते

अपोलो चांद्रयानातून मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्याच्या घटनेला आज पन्नास वर्ष पुर्ण झाली

मानवाचं हे छोटसं पाऊल म्हणजे संपूर्ण मानवजातीची मोठी उडी असल्याची प्रतिक्रिया चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर आर्मस्ट्रॉगने दिली होती या अपोलो यानाचे चालक कॉलिन्स हे सुद्धा या मोहिमेत सहभागी होते वॉशिंग्टन इथं चांद्रविजयाची पन्नास वर्षे साजरी करण्यासाठी वॉशिंग्टन इथं एका समारंभाचं आयोजन केलं होतं या समारंभाला कॉलिन्स उपस्थित होते चंद्रांचं जवळून दर्शन हा एक अविस्मणीय क्षण होताच पण चंद्रावरून पृथ्वीचं विहंगम दृश्य हे आपल्या मनावर कोरलं गेलं आहे हे दृश्य आपलं जीवन बदलून टाकणारं ठरलं असं कॉलिन्स यांनी या समारंभात म्हटलं होमरूझच्या सामुद्रधुनीतून ताब्यात घेण्यात आलेल्या स्टेना इंपेरो या तेलवाहू ब्रिटीश जहाजाची तात्काळ मुक्तता करावी अशी सूचना जर्मनी आणि फ्रान्सनं इराणला केली आहे यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाल्याचं जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे

भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं आगामी वेस्ट इंडिज दौ यासाठी आपण उपलब्ध नसल्याचं जाहीर केलं आहे मात्र त्यानं निवृत्तीची शक्यता फेटाळून लावली आहे आगामी मालिकेच्या संघ निवडीसाठी भारताच्या निवडसमितीची बैठक उद्या होत आहे आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पराभव झाल्यानंतर आपण निमलष्करी सेवेत योगदान देण्यासाठी दोन महिन्यांच्या रजेवर जात असल्याचं धोनीनं बीसीसीआयला कळवलं होते लष्कराच्या प्रादेशिक विभागांच्या पॅराशूट रेजिमेटनं महेंद्रसिंग धोनी याला मानद लेफ्टनंट कर्नल पदानं गौरवलं आहे जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे

सिंधूचा विजेतेपदासाठी उद्या अंतिम फेरीत जपानच्या अकेन यामागुची या चौथ्या मानांकित खेळाडूशी मुकाबला होणार आहे